अर्थतज्ञ केंद्रीयमंत्री विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच अनिवासी भारतीयांनीही याबद्दल संतोष व्यक्त केला आहे नाबार्डचे अध्यक्ष एच के भानवाला यांनीही हा अर्थसंकल्प समाधानकारक असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली आहे झीरो बजेट शेती या संकल्पनेमुळे लाखो शेतक यांना लाभ होईल आणि या क्षेत्राचा शाधत विकास साध्य होईल असं ते म्हणाले सर्वसमावेशक प्रगतीला चालना देणा या या अर्थसंकल्पातल्या विविध तरतुदींमुळे गुंतवणूक वाढीला लागेल असं मुंबई शेअर बाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान यांनी म्हटलं आहे या अर्थसंकल्पाचं अनिवासी भारतीयांच्या संघटनेनंही स्वागत केलं आहे महिलाउद्योजक आणि युवावर्गाला स्टार्टअप द्वारे नवीन संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा संघटनेनं व्यक्त केली आहे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सदस्यत्व मोहिमेचा प्रारंभ आज वाराणसीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे

तसंच काही कार्यकर्त्यांचा सत्कार करतील जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीदिनी हा कार्यक्रम होत आहे भाजपा नेते नितीन गडकरी यांच्या नागपूर लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीला काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे या निवडणूकीत बेकायदेशीर मार्गांचा अवलंब झाल्याचा आरोप करत पटोले यांनी निवडणूक आयोग आणि आयोगाच्या अधिका यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठासमोर याचिका दाखल केली आहे मुंबई आणि परिसरात काल रात्री पावसाचा जोर होता ठाणे डोंबिवली कल्याण भिवंडी या परिसरातही पावसानं जोरदार हजेरी लावली अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरलं असून मध्य रेल्वेच्या उपनगरी वाहतुकीवर परिणाम झाला आहे नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे पावसामुळे शहरात पंचवटी भागात एका जून्या शिरतीचा जिना कोसळून दोन जण जखमी झाले त्यानंतर नाशिक महापालिकेने सुरक्षिततेसाठी सात कूटुंबांना स्थलांतरित केले ग्रामीण भागात काही तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने खरिपाच्या लांबलेल्या पेरण्या सुरू झाल्या आहेत जिल्ह्यात साडे सहा लाख हेकटर खरिपाचे क्षेत्र असून त्यापैकी अवघ्या सहा टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत

या हादरवणा या घटनेला जबाबदार असलेलेल्या संबंधित कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि आपदग्रस्तांना तातडीने घरे द्या असे निर्देश काल महानगरपालिका स्थायी समितीत अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले दुर्घटनेला चार दिवस उलटल्यानंतरही संबंधित कंत्राटदारावर कारवाई झालेली नाही शिवाय आपदग्रस्तांना अद्याप मदत मिळालेली नाही यावर शुक्रवारी स्थायी समितीत पडसाद उमटले दरम्यान मालाड पूर्व क्रि बोर्जेस हाऊसची संरक्षण भिंत आज सकाळी कोसळली यात कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही